कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान आज पुण्यासह अहमदाबाद आणि हैदराबादच्या दौऱ्यावर

पंतप्रधान देशात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेअहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांना भेट देत आहेत पुण्यातल्या सिरम इन्स्टीट्युट अहमदाबाद इथं झायडस बायोटेक आणि हैदराबाद इथल्या भारत बायोटेक या संस्थांना भेट देऊन ते लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत तीन शहरांच्या या दौऱ्यात पंतप्रधानांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये कॅंडीला फार्मास्युटिकल्सच्या लसीकरण प्रकल्पाला भेट दिली या प्रकल्पामध्ये जायकोव्ही डी ही लस तयार केली जात असून या लसीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांशी आणि अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली त्यानंतर मोदी याचं हैदराबाद इथं आगमन झालं असून ते भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेला भेट देऊनलस निर्मितीचा आढावा घेतील ही कंपनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर च्या सहकार्यानं कोवॅक्सीन लसीची निर्मिती करत आहे त्यानंतर पंतप्रधान पुण्यातल्या सीरम इन्स्टीट्युटला भेट देऊन कोविशील्ड या लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत लसीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर तिचं वितरण आणि पुरवठा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत

भारतात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे आणि या क्षेत्रातील शास्त्रज्ञांबरोबर होणाऱ्या चर्चेमुळेआगामी लसीकरण त्यातील संभाव्य आव्हानं आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं आपल्या ट्वीटर संदेशात म्हंटल आहे

दरम्यान बाधित क्षेत्रांत आवश्यकतेनुसार कोविड चाचण्यांचे वाढवलेले प्रमाण बाधित रुग्णांचा शोध तात्काळ आणि प्रभावी उपचार या त्रिसूत्रिमुळे मृत्यू दरात घट होऊन रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे

राज्य सरकारने त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत

हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं सरकारने प्रतिबंधित क्षेत्रातली टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आर्थिक विकास दर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे मुख्य आर्थिक सल्लागार के

सुब्राम्हण्यम् यांनी काल याबाबत माहिती दिली

अनेक क्षेत्रात घसरण होत असताना शेतीनं साथ दिल्यानंच जीडीपी सावरतो आहे

समग्र विकास मुद्दे आव्हानं आणि पुढील वाटचालीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये बोलताना पोखरियाल म्हणाले की सर्वकषपणे लक्ष केंद्रित करून आखण्यात आलेल्या जगातील मोजक्या धोरणांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा समावेश आहे विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण उपलब्ध करून त्यांचं चारित्र्य देखील घडविण्याचा या धोरणाचा उद्देश असल्याचं पोखरियाल यांनी नमूद केलं

या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण केली स्त्रियांच्या आणि उपेक्षितांच्या हक्कांसाठी महात्मा फुले यांचं योगदान अनन्य साधारण आहे असं नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे तर अज्ञानअंधश्रद्वाअस्पृश्यता याबी जाती धर्माधारित विषमता यांच्या जोखडातून समाजाला मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी मोठं लढा उभारला आशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटर द्वारे महात्मा फुल्यांना आदरांजली अर्पण केली बाया कर्वे महाराष्ट्रातील पुणे इथल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा या महिलेला बाया कर्वे पुरस्कार देण्यात येतो यंदा संस्थेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर देण्याचं ठरवलं आहे

उद्या रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल देवधर यांच्या हस्ते आणि संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता धैसास यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या आवारात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अंत्यसंस्कार जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव तालुक्यातल्या पिंपळगावचे सुपुत्र हुतात्मा यश दिंगबर देशमुख यांचं पार्थिव श्रीनगर मधून आज सकाळी पिंपळगाव इथं आणण्यात आला पिंपळगाव आणि परिसरातील ग्रामस्थ आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत हुतात्मा यश देशमुख यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आल्याची माहिती आकाशवाणीच्या सूत्रांनी दिली

मुख्यमंत्री वाय

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार